ते आज बिहारमधे दरभंगा ध्वे प्रचारसभेत बोलत होते दहशतवादाचा सर्वाधिक फटका या देशातल्या गरीबांना बसतो आहे त्यामुळे दहशतवादाची पैदास रोखली जाईल असं ते म्हणाले देशातली जनभावना समजून घेण्याची क्षमता विरोधकांमधे नाही त्यामुळे जे पक्ष फक्त काही जागांवर निवडणूक लढवत आहेत त्यांचे नेते प्रधानमंत्री पदाच्या रांगेत आशाळभूतपणे उभे आहेत अशी टीका मोदी यांनी केली लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानं चांगलाच वेग घेतला आहे

विविध राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक विविध ठिकाणी आपापल्या उमदेवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल झारखंड आणि पश्चिम बंगालमधे प्रचारसभा घेतल्या आज ते बिहारमधल्या दरभंगा आणि उत्तर प्रदेशात बांदा िं जाहीर सभा घेत आहेत तसंच दुपारी वाराणसी िं रोड शो देखील करणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शाह देखील आज उत्तर प्रदेशात गाझीपूर आणि उन्नाव ि ं व्रं प्रचारसभा घेत आहेत काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी आज राजस्थानमधे जलोर अजमेर आणि कोटा क्रिं सभा घेत आहेत काल त्यांनी उत्तरप्रदेशात लखीमपुर खेरी कानपुर आणि उन्नाव ी भें प्रचारसभा घेतल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा आज उत्तरप्रदेशात जलौन ि ंध प्रचारसभा घेणार आहेत बसपा प्रमुख मायावती आज उत्तस्प्रदेशातल्या शाहजानपूर आणि कनौज ि ं जाहीर सभा घेणार आहेत

नागालँडमधल्या त्युई विधानसभा मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावरही आज फेरमतदान होत आहे उत्तरप्रदेशात आग्रा लोकसभा मतदारसंघातल्याही एका मतदान केंद्रावर आज फेरमतदान होत आहे दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून उद्या ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे

सर्वोच्च न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला यासंदर्भातली याचिका फेटाळली होती

जम्मू कश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात बीजबेहरा इथं आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले या परिसरात दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती त्याआधारे काल काल रात्री शोधमोहीम सुरु करण्यात आली या मोहीमेदरम्यानच दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु झाली अशी माहिती सुरक्षा दलाच्या सुत्रांनी दिली जवानांनी ठार केलेल्या दहशतवाद्यांकडची शस्त्रं आणि दारुगोळा जप्त केला आहे अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल रात्री उत्तर प्रदेशातल्या अमरोहा इथं छापा मारला

लोकसभेसाठी काँग्रेसनं वाराणसीतून अजय राय तर गोरखपूर मतदारसंघातून मधुसूदन तिवारी यांना उमेदवारी दिली आहे

दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या प्रयत्नांवरती भागिदारी बळकट करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि युरोपीय संघानं एका करारावर सह्या केल्या आहेत दहशतवाद विरोधी प्रयत्नांशी संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयानं न्यूयॉर्कमधे दहशतवादाविरोधातल्या उपाययोजनांवर युरोपीय संघ अणि संयुक राष्ट्रसंघातल्या उच्चस्तरीय राजकीय संवादा दरम्यान हा करार करण्यात आला त्यात आफ्रीका पश्चिम आशिया आणि तेर भागातल्या दहशतवादी कारवायांना आळा घालणं दहशतवादग्रस्त लोकांना मदत करणं आणि दहशतवादी कारवायांमधल्या गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पावलं उचलणं त्यादी मुद्दयांवर भर दिला आहे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात आज व्लादिवोस्तोक इथं शिखर परिषद स्तरावरची पहिली चर्चा सुरु झाली कोरियातला तणाव कमी करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना आपला पाठिंबा असून ड्रिपक्षीय आर्थिक संबंध अधिक वृद्धींगत व्हावे अशी डेछा पुतीन यांनी व्यक्त केली उत्तर कोरियाच्या नेत्यांच्या रशिया दौ यामुळे कोरियातल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी उभय देशांना मदत होईल असं ते म्हणाले रविवारी श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या पार्क्षभूमीवर सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसंच पुढच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी आज सर्वपक्षीय परिषद बोलावली आहे आंतरधर्मीय सल्लागार समितीसोबतही राष्ट्रपतींची बैठक होणार आहे

कतारची राजधानी दोहा धे आयोजित आशियाई ऍथलेटीक स्पर्धेत भारतानं काल शेवटच्या दिवशी एका सुवर्णपदकासह चार पदकं पटकावली महिलांच्या दीड किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत पी यू चित्रानं सुवर्णपदक मिळवलं पुरुषांच्या दीड किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत अजयकुमार सरोजनं तर महिलांच्या चार गुणीले चारशे मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं रौप्य पदक पटकावलं महिलांच्या दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुती चंदला कांस्यपदक मिळालं पुरुषांच्या चार गुणीले चारशे मीटर स्पर्धेत भारताला रौप्यपदक जाहीर झालं होतं मात्र नंतर चीनच्या एका खेळाडूला अडथळा आणल्याच्या तक्रारीवर एका पंचानं भारताला अपात्र ठरवलं या निर्णयावर भारतानं केलेला अपिल फेटाळला गेला तीन सुवर्ण सात रौप्य आणि सात कांस्य पदकासह भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलाकाता इथं रात्री आठ वाजता सामना होणार आहे

यात सात पुरुष आणि सहा महिला स्पर्धकांचा समावेश असून या सगळ्यांनी कांस्य पदक निश्वित केलं आहे चीनमधे वुहान श्वे सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि समीर वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे

उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चीनच्या काई यानयान हिच्याशी होईल